विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कोरोनाचा प्ण्यातला वाढता फैलाव लक्षात घेऊन ही उपाय योजना करण्यात येत आहे याशिवाय प्ण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातील सर्व प्रवाशांना उदयापासून थेट विलगीकरण कक्षातच नेलं जाईल असं ही ते म्हणाले पृण्यातील सर्व सेतू आणि महा इ सेवा केंद्र तसंच शहरातील सर्व नोंदणी कार्यालये उद्यापासून प्ढील सूचना येईपर्यंत बंद राहतील असं डॉ म्हैसेकर म्हणाले प्ण्यात येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस टी च्या बसगाड्या कमी करण्यात आल्या असून त्याम्ळं प्ण्यात येणाऱ्या नागरिकांची वाहतूक कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोरोना संसर्गाचा मकाबला जीवनावश्यक वस्तू वगळता प्ण्यातील इतर सर्व द्काने तूर्त बंद करण्यात येणार असून त्याबद्दलचा अधिकृत आदेश जारी करण्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत केली प्ण्याच्या त्लनेत पिंपरी चिंचवड परिसरातली परिस्थिती अधिक गंभीर असून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई सुरु करण्यात आल्याचं ते म्हणाले

क्रोरोना देशभरात सध्या स्रु असलेल्या कोरोना रोगाचा प्राद्र्भाव ही राष्ट्रीय आपती असल्याची भूमिका केंद्र सरकारकडून घेतली जात असताना द्सऱ्या बाजूला मात्र विमा कंपन्यांसह अनेक खासगी कंपन्या आणि औषध कंपन्या त्याकडे व्यवसायाची सर्वोत्कृष्ठ संधी म्हणून पहात असल्याचंही स्पष्ट झालं आहे मात्र सजग प्रशासन आणि काही जागरूक नागरिकांम्ळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी होत आहे कोरोना ससून रुग्णालयातल्या नवीन इमारतीच्या तळ मजल्यावर उद्यापासून स्पेशल फ्ल्यू ओपीडी स्रु होत आहे केवळ घसाद्खी ताप सर्दी खोकला इ लक्षणं असलेल्यांना या ओपीडीत तपासणी आणि उपचार घेता येतील कोरोनाची लक्षणे आढळल्यास रुग्णाला नायड् रुग्णालयात पाठवण्यात येईल अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिली कोरोना कोरोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना स्ट्टी जाहीर करण्यात आली असली तरी त्यांचे शैक्षणिक न्कसान होऊ नये यासाठी विद्यापीठातर्फे ई कंटेन्ट पोर्टल सुरू करण्यात आले आहे

यामध्ये प्णे सिकांदराबद शताब्दी एक्स्प्रेस प्णे सोलापूर हतात्मा एक्स्प्रेस पुणे सोलापूर इंटर सिटी तसच भूसावळ पुणे एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे

चॅम्पियन चषक क्रिकेट चॅम्पियन चषक क्रिकेट स्पर्धेत टेक महीद्रा आणि मर्क्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्यालढतीत

ही स्पर्धा पिंपरी चिंचवडच्या मैदानावर स्रु आहे